मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे

वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहावं नागपूर इथं आयोजन

आकाश्वाणी आणि द्रदर्शन म्हणजे विश्वसनियता असं समीकरण असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सूचना आणि प्रसारणमंत्री प्रकाश्व जावडेकर यांनी केलं आहे ते आज दिल्लीत अत्याधुनिक व्हिडिओ वॉलच्या उद्दृषाटन प्रसंगी बोलत स्तेते प्रेक्षकांना कार्यक्रमाचा उत्तम दर्जा अन्भवण्याच्या दृष्टीनं व्हिडीओ वॉलचे महत्व जावडेकर यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तीन वर्षाच्या कृती आराखड़याअंतर्गतए द्रदर्शनच्या पायाभुत संरचनेच्या आध्निकीकरणासाठी सहाय्य करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं व्हिडीओ वॉल आणि स्पेक्टूम सक्षम उपग्रह साधन म्हणजे त्या दृष्टीनं टाकलेलं एक पाऊल असल्याचं ते म्हणाले

कार्यक्रमाच्या अधिक दर्जेदार तसंच आशयघन निर्मितीसाठी लवकरच दूरदर्शनकरिता सर्जनशील प्रम्ख नेमणार असल्याचं ते म्हणाले

नवीन कायबानुसार लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिवेची तरतूद करण्यात आली आहे लहान मुलांच्या अश्लिल चित्रफिती काढणाऱ्यांना पाच वर्ष सक्त सजा आणि दंडाची तरतूद देखील या दुस्स्ती कायद्यात करण्यात आली आहे अशा गुन्ह्यांसाठी एक हजार तेवीस जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविक्रास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत चर्चे दरम्यान दिली

या विषेयकात तीन तलाकला बेकायदेशीर आणि रद्द घोषित करण्याची व्यवस्था आहे कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विषेयक सदनात मांडताना स्पष्ट केलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखिल देशातील अनेक भागात तीन तलाकची कुप्रथा सुरू आहे हे विषेयक कुठल्याही विशिष्ट समुदाय किंवा धर्माच्या विरोधात नसून राजक्रीय दृष्टीनं याकडं बघितलं जाऊ नये दरम्यान संसदेचं अधिवेशन सात ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलं आहे कारगील युध्दात पाकिस्तानला घोख प्रत्युत्तर देत विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शैर्यांचं स्मरण करण्यासाठी उद्या क्वरगील विजय दिवस देशभर साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त राज्य सरकारच्या वतीनं राज्यातील साडेचारश्रे चित्रपटगृहात उरी ह्य चित्रपट निःशुल्क दाखवण्यात येणार आहे नागपुरात देखिल विविध संस्था आणि संघटनांतर्फे कारगिल विजय दिवसाचं महत्व सांगणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना कड्निंबाचं सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निमपार्क तयार करण्यात येणार असून पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे

या पासून बनणाऱ्या निंबोळी तेलाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल असं प्रतिपादन कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज मंंबई इथं केलं मंत्रालयात निम पार्क तयार करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते

त्यामध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आजूबाजूला वावडूंग सारख्या परस्पर पूरक झाडांची लागवड करणं अशा उत्तम कृषी पध्दतींचा समावेश करण्यात यावा

याबाबत अधिक माहिती देत आहेत चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी

याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना होणार असे असं रावते यांनी सांगितलं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अहिर यांचं पक्षात स्वागत केलं पक्ष देईल ती जवाबदारी आपण स्वीकारू असं अहिर यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोषी अभियानावर असताना पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उथळून लावला घामोर्शी तालुक्यातल्या माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटकं पेरून ठेवली होती ती निकामी करण्यात पोलिसांना यश आलं काल सकाळी रेगडी पोलीस मदत केंद्रात तैनात पोलीस रेगडी ते कोतेपल्ली रस्ता खुला करीत असताना माडेआमगाव फाटपाजवळ असलेल्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटकं पेसन ठेवल्याचं दिसून आलं त्यानंतर तातडीनं गडघिरोली येथील बॉम्ब शोधक आणि नाश्रक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं

यामुळं मोठा अनर्थ टळला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत वाशिम वाशिम इथं आज प्रज्ज्वला योजना प्रशिक्षण कार्यक्रम आणि महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गटांना कार्यक्रमांतर्गत बचत गटांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं प्रज्ज्वला योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हाए एक वस्तूश असं क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल महिला बचत गटांनी क्लस्टर्सच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रज्ज्वला योजनेच्या तिसन्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारश्वजिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पणन संचालकांच्या तडकाफडकी बरखास्त केली आहे नांदुरा येथील सहाय्यक निबंधक एम

क्रपालानी यांची नवे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायबांतर्गत अनुसूचित जाती जमातींमधील अन्यायप्रस्त व्यक्तींना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येतं

नागपूरध्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं डो

या संगीत समारोहाच्या निमित्तानं संगीत प्रेमीना विविध प्रकारच्या संगीतमय कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे

तसंच राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित पंडित आनंद भाटे हे शास्त्रीय आणि नाट्यसंगित प्रस्तुत करतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यायोलियन वारक पंडित प्रभाकर धाकडे यांचं व्हायोतियन वादनाचा कार्यक्रम होणार आहे तसंच आशा खाडितकर यांचं नाट्यसंगीत रजनीसुद्धा या संगीत समारोहाचं आकर्षण राहणार आहे